अहमदाबाद हैदराबाद आणि पुणे इथं प्रामुख्यानं या लसींवर शोधकार्य सुरु असून मोदी यांनी तिथल्या प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांसोबत चर्चा करुन या प्रगतीपथावरील संशोधनाची ताजी माहिती जाणून घेतली पंतप्रधानांच्या अहमदाबाद आणि हैदराबाद इथल्या भेटीवर आधारित हा वृत्तांत अहमदाबाद इथं झायडस बायोटेक पार्कमधील झायडस कॅडिला औषध कंपनीच्या लस विकास सुविधेला मोदी यांनी आज सर्वप्रथम भेट देऊन तिथले वैज्ञानिक आणि लस विकासक यांच्यासोबत लसीचा विकास तिच्या चाचण्या आणि अंतिम उत्पादनाच्या वितरणाबाबत चर्चा केली याठिकाणी झायकोव डी या लसीची निर्मिती सुरू आहे

पुढील महिन्यात या लसीच्या तिसन्या चिकित्सालयीन चाचणीसाठी देखील कंपनी अर्ज करणार आहे तर सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतर पुढील वर्षी मार्चमध्ये या कंपनीची लस अंततः तयार होईल अशी अपेक्षा आहे याठिकाणी भेट दिल्यानंतर मोदी यांनी या लसीच्या संशोधनाचं काम करणाऱ्या पथकाच्या कामगिरीचं कौतुक केलं आणि या संशोधनात सरकार सक्रियपणे त्यांना पाठिंबा देत असल्याचं सांगितलं अहमदाबाद भेटीनंतर पंतप्रधानांनी हैदराबादच्या बाहेर शामिरपेट इथल्या जिनोम वॅलीमधील भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड इथं भेट देऊन तिथं सुरु असलेल्या लस संशोधनाबाबत शास्त्रज्ञांसोबत चर्चा केली इथं कोवॅक्सिन नावाची लस विकसित होत असून मोदी यांनी तिथल्या वैज्ञानिकांसोबत लसीच्या आतापर्यंतच्या संशोधनाची माहिती घेऊन प्रयोगशाळेची पाहणी केली भारतीय वैद्यकिय संशोधन परिषदेच्या सहयोगानं ही लस निर्मिती होत आहे यासाठी वापरलेला विषाणू पुण्यातील राष्ट्रीय विषाणूजन्य रोगशास्त्र संस्थेत विलग करुन तो भारत बायोटेकला देण्यात आला आहे

पहिल्या दोन टप्प्यात ही लस सुमारे एक हजार स्वयंइच्छुकांवर तपासण्यात आली आहे

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी अहमदाबादहून योगेश पंड्या हैदराबादहून लक्ष्मी यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे मोदी पणे दौरा कोरोना प्रतिबंधक लसीच्या उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोर्दीनी आज पुण्यातल्या सिरम इन्स्टीट्यूटला भेट दिली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना प्रतिबंधक कोविशील्ड लसीच उत्पादन करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन पाहणी केली सायकाळी पावणेपाच च्या सुमारास मोदी यांच विशेष हेलिकॉप्टरने सिरममध्ये आगमन झालं त्यानंतर त्यांनी सिरम मधील लस उत्पादन प्रकल्पाला भेट देऊन उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला संस्थेतील शास्त्रद्न्य आणि अन्य अधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली यावेळी लस उत्पादन क्षेत्रातील आतापर्यंतची प्रगती आणि भविष्यातील योजनांबद्दल शाखज्ञांनी मोदी याना माहिती दिली सुमारे तासभर मोदी यांनी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये व्यतीत करून वैज्ञानिक आणि अधिकाऱ्यांचेही कौतुक केलं कोरोना प्रतिबंधक लसीच्या देशभरातील तीन प्रमुख शहरातील प्रकल्पाना आज पंतप्रधानांनी भेट देऊन त्यांचा उत्साह वाढवल्यामुळं कोरोना मुक्तीच्या दिशेनं भारताच्या सुरू असलेल्या वाटचालीतील आजचा दिवस त्याअर्थाने सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असाच ठरला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशातील कोविड स्थितीचा हा गोषवारा

दरम्यान बाधित क्षेत्रांत आवश्यकतेनुसार कोविड चाचण्यांचे वाढवलेले प्रमाण बाधित रुग्णांचा शोध तात्काळ आणि प्रभावी उपचार या त्रिसूत्रिमुळे मृत्यू दरात घट होऊन रुग्ण बरे होण्याचा दर वाढला असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे

सध्याच्या कोरोना परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे

या वाढीव कालावधीत प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्याचे निवृत्ती वेतन बंद होणार नाही

औषध निर्मिती आणि वैद्यकीय उपकरणांचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या मेक इन इंडिया या अभियानानं आता गती घेतली असून भारताला जगासाठी औद्योगिक केंद्र बनवण्याचा दृढनिश्वय केला आहे असं ट्विट जावडेकर यांनी केलं पंतप्रधानांचे पत्र तसं पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिनक्रम अत्यंत व्यस्त असतो मात्र खूप कमी लोकांना हे माहित असेल की त्यांना जेव्हा कधी संधी मिळते तेव्हा ते आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून लोकांच्या पत्रांना उत्तर देण्याचे विसरत नाहीत कसं त्याचा हा एक दाखला असेच एक पत्र महाराष्ट्रातील परभणी इथल्या सहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या अजय जितेंद्र डाके या विद्यार्थ्याला मिळालं आहे खरे तर अजयने पंतप्रधान मोदी यांना एक पत्र लिहिले होते आणि त्याबरोबर त्यांचे एक रेखाचित्र बनवून पाठवले होते या पत्राच्या उत्तरात पंतप्रधानांनी अजयला लिहिलं वास्तविक चित्रकला एक अशी शैली आहे जी स्वप्नाळू विचारांना साकार करते या शैलीचे संप्रेषण सामर्थ्य अद्वत आहे त्याचबरोबर अजयचे मनोबल वाढवताना पंतप्रधानांनी पत्रात पुढे लिहिले आहे तुझ्या कलाकृतीबरोबरच पत्रात व्यक्त केलेली देशाबद्दलची भावना तुझ्या विचारांची सुंदरता देखील प्रकट करते पंतप्रधानांनी अजयला सल्ला दिला कि तो त्याच्या या कलेचा वापर समाजात जागरूकता आणण्यासाठी करू शकतो त्यांनी पत्रात लिहिले आहे तू तुझ्या कलेच्या माध्यमातून आपले मित्र आणि आसपासच्या लोकांना सामाजिक संबंधांच्या मुद्द्यांप्रति सजग करण्याचा प्रयत्न करशील अशी मी आशा करतो पत्रात मोदींनी अजयला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या तत्पूर्वी अजयनं पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून सांगितलं होतं की त्याला चित्र काढायला खूप आवडतं अजयनं लिहिलं होतं की त्याचं चित्रकलेचं एक वेगळंच विश्व आहे आणि चित्रकलेच्या माध्यमातून तो आपले विचार प्रकट करण्याचा प्रयत्न करत असतो भविष्यात एका प्रामाणिक नागरिकाप्रमाणे देशाची सेवा करायची इच्छा असल्याचं अजयनं पत्रात लिहिलं होतं आकाशवाणीच्या बातम्यांसाठी पत्र सूचना कार्यालयासह संध्या खान पुणे

या निमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी महात्मा फुले यांना आदरांजली अर्पण केली स्त्रियांच्या आणि उपेक्षितांच्या हक्कांसाठी महात्मा फुले यांचं योगदान अनन्य साधारण आहे असं नितीन गडकरी यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे अज्ञान अंधश्रद्धा अस्पृश्यता याबी जाती धर्माधारित विषमता यांच्या जोखडातून समाजाला मुक्त करण्यासाठी महात्मा फुले यांनी मोठं लढा उभारला आशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटर द्वारे महात्मा फुल्यांना आदरांजली अर्पण केली

त्यांच्या पार्थिव देहावर आज लष्करी इतमामात सकाळी मानवंदना देऊन त्यांना अंतिम निरोप देण्यात आला यावेळी उपस्थित हजारोंच्या जनसमुदायाने साश्रू नयनांनी या वीर जवानाला अखेरचा निरोप दिला यावेळी संपर्क मंत्री गुलाबराव पाटील कृषी मंत्री आणि माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी जवान यश देशमुख यांच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र अर्पण करुन त्यांना मानवंदना दिली याप्रसंगी खा उन्मेष पाटील आ मंगेश चव्हाण जिल्हाधिकारी अभिजीत राऊत पोलीस अधीक्षक डॉ

धर्मांतरण उत्तर प्रदेशातल्या अवैध धर्मांतरणाला आळा घालण्यासाठी उत्तरप्रदेश अवैध धर्मांतरण प्रतिबंधक अध्यादेशाला राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी आज मान्यता दिली आणि अध्यादेश जारी करण्यात आला

अशा स्थितीतही स्वयंचलित वाहन क्षेत्राने मात्र चांगली कामगिरी केली ही आनंदाची बाब आहे आगामी काळात टू व्हिलर टॅक्सीही संकल्पना रोजगार निर्मितीची नवीन वाट ठरेल असा विश्वास केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला एफएडीए गव्हर्निंग कौन्सिलसदस्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधताना गडकरी बोलत होते वाहतुकीचे चांगले धोरण आम्ही लवकरच आणणार आहोत यासर्व प्रयत्नांतून रोजगारनिर्मिती कशी अधिक होईल यासाठी प्रयत्न राहणारआहे नवीन मोटर वाहन कायदा मंजूर झाला असून त्याची अमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं गडकरी यांनी सांगितलं अपघात नियंत्रणावर होत असलेल्या उपाययोजनाही त्यांनी यावेळी सांगितल्या याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार